ऑक्टोबर महिन्यात ही रक्कम एक लाख कोटीपेक्षा जास्त होती

कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडं पाठवणार असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळान काल देशमुख यांची भेट घेऊन एक निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते कांद्यासाठी शासनानं अनुदान जाहीर केलं असून बंद ठेवलेल्या बाजार समित्यांवर कारवाई केली जाईल असंही देशमुख यांनी सांगितलं

रोखीची चणचण असलेल्या सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योजकांना या निर्णयाचा फायदा होऊ शकेल पुण्यात सुरु असलेल्या प्रिमिअर बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूनं आपल्या नव्या वर्षाची सुरुवात विजयानं केली आहे काल झालेल्या सामन्यात तीनं सायना नेहवालवर मात केली या विजयामुळं गतविजेता हैद्राबाद हंटरर्स संघ तालिकेत सर्वोच्च पदावर पोचला आहे हैद्राबाद हंटर्स संघानं पुरुष एकेरीचे दोन पुरुष दुहेरी आणि महिला एकेरीचे सामने जिंकले आहेत सायना नेहवालच्या नॉर्थ उंटर्न वारिअर्स संघानं मिश्र दुहेरी सामन्यात विजय मिळवला आहे आता या स्पर्धेत दिल्ली डॅशर्स विरुद्ध बंगलुरु रॅपटर्स यांच्यात सामना रंगणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरु होईल स्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटनेनं विद्यार्थ्यांशी संवाद हा उपक्रम सुरु केला अहे देशभरातल्या युवकांना अवकाश विज्ञानाशी संबंधित कामांशी जोडण हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे

के सिवन यांच्याशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि गणिताचा गांभीर्यानं अभ्यास केला तर आव्हानात्मक कामगिरी पेलण्यासाठी ते सक्षम होतील असं सिवन यांनी सांगितलं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे